असं निवडण्क आयोगानं आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं काही संशियितांची स्वतंत्र यादी पोलिसांनी तयार केली असून त्यांच्या संदेशांची छाननी करण्याच्या सूचनाही सायबर सेलला देण्यात आल्या आहेत यासाठी तैनात निवडणूक निरीक्षकांचीही त्यावर देखरेख राहणार असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत आता निवडण्कीच्या लढतीच चित्र स्पष्ट झालं असल्याने प्रामुख्यानं उमेदवार आणि त्यांच्या जवळच्या समर्थकांची फेस ब्क अकाउंट तसंच व्हाट्स अप वरही बारकाईनं लक्ष ठेवलं जाणार आहे प्ण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक मतदार यादी तयार केली जाणार असून अशा प्रकारची यादी तयार होणारा हा राज्यातील पहिलाच मतदारसंघ ठरणार आहे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोषक्मार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारांना एका मोबाईल एपवर त्यांची संपूर्ण माहिती भरून दिल्यानंतर स्वतंत्र सांकेतांक अर्थात क्यू आर कोड दिला जाईल त्या कोडच्या आधारे त्यांना मतदान केंद्रावर सुलभ पद्धतीने मतदान करता येईल भविष्यात राज्यातील सर्वच मतदारसंघात हा प्रयोग राबवण्याचा विचार आहे विधानसभा निवडण्कीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज प्ण्यात पत्रकारांशी संवाद साधला

भाजप सेनेविरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून कोथरुड मतदार संघात मनसेला पाठिंबा दिला आहे असं पवार म्हणाले आमच सरकार आल्यावर आर्थिक सुधारणा करू असं आश्वासन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज पुण्यात दिलं गेल्या दोन महिन्यात राज्य सरकारने पूरग्रस्त साठी काय केल असा सवाल थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला धनगर समाजाचा राजकरणासाठी वापर केला धनगर समाजाला आरक्षण दिल नाही असा आरोपही त्यांनी केला महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी आज कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आगामी काळात ज्येष्ठांच्या आवश्यक बाबींबाबत शासन सकारात्मक पावलं उचलणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं पुण्यामध्ये आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचाराच्या श्भारंभाची सभा रद्द करावी लागली कसबा मतदार संघाचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची सभा सरस्वती मंदिर हायस्क्लच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती काल रात्रीही पुण्यात झालेल्या पावसामुळे या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साठून चिखल तयार झाला होता आज दिवसभर पावसानं उघडीप दिली होती त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मैदानातील पाणी काढून मैदान वाळवण्याचा प्रयत्न केला होता पण संध्याकाळच्या पावसानं त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक महत्वाची कागदपत्रे अज्रनही उपलब्ध आहेत पण ज्याच्याकडे आहेत ते अभ्यासासाठी देण्यास तयार नाही आणि जी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठीची मोठी गरज असून त्याबाबतची मानसिकता आज कमी होताना दिसते आहे अशी खंत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काल पुण्यात व्यक्त केली द अँडव्हेंचर हबच्या वतीने राजसदर नौबती व्यक्तिमत्वच्या या कार्यक्रमाचा पहिलाच प्रयोग आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांतर्गत नाट्य चित्रपट अभिनेते राहुल सोलाप्रकर यांनी प्रंदरे यांची मराठ्यांचा अपरिचित इतिहास या विषयावर मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते

केळकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकासाठी यावर्षी डॉक्टर निलिमा ग्रंडी यांच्या स्त्रीसंवेद्य आणि प्राध्यापक डॉक्टर हेमंत अभ्यंकर यांच्या अभियांत्रिकीच्या शिक्षक का आणि कसा या प्रस्तकांची निवड करण्यात आली आहे

भारत आणि दक्षिण अफ्रिका संघांदरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून प्ण्यातील गहुंजे मैदानावर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळला जाणार आहे

हवामान प्णे आणि परिसरांत काही भागांत आज संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली शहर आणि परिसरांत पहाटेच्या सुमारासही ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी बरसल्या उद्यापर्यंतच्या हवामानच्या अंदाजन्सार हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे